पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची सुरूवात

सिंधुदुर्ग इथल्या विमानतळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरद्र मोदी यांनी आज ग्जरातमधील गांधीनगरमध्ये पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची सुरवात केलो

या वर्षा फेब्र्वार्रा र्माहन्यात सादर करण्यात आलेल्या अंर्तारम अथसंकल्पात असंघटांत क्षेत्रातले कामगार आर्गाण मज्रांसाठो राष्ट्रीय र्नवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आलां होती

तत्पूर्वा अन्नपूर्वा धाम इथं मोदो यांनी आपला देश शेतकरो आर्माण सैर्मिनक यांच्या सक्षम हातात असल्याचं सांगत हे आपल्याला अन्ज आर्गाण स्रक्षा प्रदान करत असल्याचं गौरवोदगार त्यांनी काढले दरम्यान राज्यात वाशीम यवतमाळ र्आण अन्य जिल्ह्यामध्ये संबंधत यंत्रणेदवारे जिल्हास्तरीय लोकापण करण्यात आलं प्राधान्यक्रमाच्या सामान्य प्रणालांतून अर्मोरकेनं भारताचं नाव हटवल्याचा भारताच्या र्णनयातीवर काहोहो पर्यारणाम होणार नाहों असं वर्वाणज्य र्सांचव अनूप वाधवन यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लांत प्रसारमाध्यमांशी बोलत होते

मात्र भारतासोबत अर्मेरकेचे व्यापारां संबंध दृढ असून सुमारे पाच अब्ज साठ कोटां डॉलरची भारतीय र्यानयांत या र् ानणयामुळं प्रभावत होणार नाहोअसं वाधवन यांनी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात नाईक मुल्ला त्राल या ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारल्या गेले दरम्यान या टिकाणी शोधमोहिम आणि धरपकड अद्यापही सुरु असल्याचं संरक्षण सुत्रांनी सांगितलं आहे

हे दहशतवादी हिजब्रुल म्रजाहिद्दीन संघटनेचे असल्याची ओळख पटली आहे दरम्यान अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत संयुक्त दलानं शोपियान जिल्ह्याच्या नारवाव क्षेत्रात शोधमोहिम सुरू केली असून या ठिकाणी देखील दहशतवादी लपले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती पुलवामा इथं झालेला दहशतवादी हल्ला हा भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा मुख्य उद्देश असणाऱ्या देशाच्या सहकार्यानच झाला असून या दहशतवाद्यांना विशिष्ट देशाचा पाठिंबा असल्याचं नौसेना अध्यक्ष एडमिरल सुनिल लांबा यांनी म्हटलं आहे ते आज भारत प्रशांत क्षेत्रीय चर्चेत संरक्षण क्षेत्रातील जागतिक तज्ञांना संबोधित करत होते दहशतवादानं जागतिक स्वरूप घेतलं असून जगातील सर्व देशांनी एकजूट होऊन दहशतवादाचा सामना करावा असंही एडमिरल लांबा म्हणाले समाजमाध्यमं अर्थात सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीनं करण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केलं आहे आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते देशातील प्रत्येक व्यक्ती ही देशाच्या सैनिकाप्रमाणे आहे माहिती पसरवण्यासाठी सोशल मिडीया हे अत्यंत गतीशिल माध्यम असल्यानं याचा उपयोग सावधगिरीनं बाळगून करण्याचा सल्ला त्यांनी दिला दरम्यान पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला सहकार्य करणं थांबवणार नाही तोपर्यंत चर्चा अशक्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आकाशवाणीच्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात कोटपूटली इथं आज दहा केव्ही ट्रान्समिटरचं उद्घाटन राठोड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

काल उशिरा संध्याकाळपर्यंत भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करित होते दरम्यान उत्तर प्रदेशचे म्रुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज कुंभमध्ये आयोजित समापन समारंभाला उपस्थित राहणार आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद जगनॉथ यांच्यासह अनेक लोकांनी यंदाच्या क्रंभला भेट दिली दिव्य क्रंभ भव्य क्रंभ या संकल्पनेवर कुंभ मेळ्यात उत्तर प्रदेश सरकारतर्फे भाविकांसाठी अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या होत्या

त्याप्रमाणे जिल्ह्याचा र्यावकास होण्यास र्विमानतळाचा उपयोग होईल असं मत मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं र्सिध्ध्दगर्वार्सयांच स्वप्न असलेल्या र्चपी र्वमानतळाच्या र्टामनल इमारतीच उद्घाटन मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्गाण कद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते त्याचबरोबर रासंधुदुग जिल्ह्यातील र्वावध लोकोपयोगी योजना र्आण उपक्रमांचं भूमीपूजन तसंच लोकापण यावेळी मुख्यमंत्रांच्या हस्ते झालं यामध्ये चांदा ते बांदा योजनेतल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज र्नामती कद्र र्नाण आनंदवाडी बंदर प्रकल्प यांचं भूमीपूजन र्सिधूदगमधील सीसीटांव्हां प्रकल्प देवगडमधील पवन ऊजा प्रकल्पाचं लोकापण अशा र्वावध लोकोपयोगी प्रकल्पांचा समावेश आहे तसंच र्वावध योजनातल्या लाभाथ्याना प्रार्तानाधक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजूरांपत्र देण्यात आलो या र्वमानतळावरून लवकरच र्वमर्यामत र्वमानसेवा सुरू होईल असं कद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगगतलं

व्हॉईस कास्ट नागपूरच्या जामठा इथल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दिवस रात्र असा हा समना खेळल्या जात असून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार एरन फिंच यानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली ऑस्ट्रेलिया संघाचा हा निर्णय योग्य ठरवित पहिल्या षटकात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा रोहित शर्माला बाद केलं यावेळी धावफलकावर भारताची एकही धाव झाली नव्हती

आकाशवाणी बातम्यांसाठी नागपूरवरून मी मनोज सोनोने नागप्रातील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा स्वतःच्या इमारतीचा भूमीप्जन समारोह उद्या सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे या समारंभाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती राहणार आहे

गेल्या चार वर्षांपासून भारतीय व्यवस्थापन संस्थेचं बांधकाम विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या जागेतच स्रुरू आहे नागपूर नागभिड नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत होणार असून रेल्वे मंडळानं या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे

लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार असून ब्रॉडगेजच्या निर्णयाला बल्लारपूर नागभिड आणि नागपूर हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे बल्लारपूर वर्धा नागपूर हा रेल्वेचा वर्दळीचा मार्ग असल्यानं या निर्णयामुळं पर्यायी सुविधा प्रवाशांना मिळणार आहे पद्मगंधा प्रांतष्ठानच्या वतीनं दरवर्षा देण्यात येणारा नालनी बाळकृष्ण देवपूजारां पुरस्कृत जीवन गौरव पुरस्कार यंदा लोर्काबरादरो चे र्मनमाते आर्गण रँमन मँगसेसे प्रस्कार विजेते पद्मश्री डॉ

रामनगरच्या शक्तीपीठात आयोजित या प्रस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्कृत ावद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंकज चांदे आहेत तसंच सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार र्विजय फणशीकर नेत्रशर्ल्यार्चाकत्सक डॉ

सतीश देवपुजारी यांची कायक्रमात ावशेष उपस्थिती आहे